राष्ट्रपती भवनात आज आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते जगातल्या अनेक भागात आजही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज ग्रहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी पेयजल आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यावेळी उपस्थित होते स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या देशांनी एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं गांधीजींनी स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेला प्राथमिकता दिल्याचं ते म्हणाले स्वच्छ भारत पुरस्कारांचं वितरण यावेळी करण्यात आलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांना अभिवादन केलं आहे आज आपण गांधीजींच्या दिडशेव्या जयंती वर्षात प्रवेश करत असून गांधीजींच्या स्वप्नांना साकार करण्याची ही योग्य संधी असल्याचं पंतप्रधानांनी द्विटर संदेशात म्हटलं आहे तर लाल बहाद्र शास्त्री हे सौम्य व्यक्तिमत्व कुशल नेतृत्व आणि साहसाचं प्रतिक होते असं सांगून पंतप्रधानांनी शास्त्रीजींना अभिवादन केलं आहे

तत्पूर्वी मुख्यमंत्री गांधी जंयतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत सहभागी झाले होते

मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी पीर बाजार चौकातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला प्ष्पहार अर्पण करुन संवाद यात्रेला सुरुवात केली या यात्रेत कार्यकर्त्यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे फलक झळकावत घोषणा दिल्या सिडको परिसरात आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली भारतीय किसान युनियननं कर्जमाफी इंधन दर कपात या प्रमुख मागण्यांसाठी काढलेला मोर्चा दिल्लीच्या सीमेवर पोहचला आहे पोलिसांनी उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर हा मोर्चा अडवल्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे

हा करार स्वीकारत करण्यात आल्याचं भारतानं म्हटलं आहे ऐतिहासिक हवामान बदल करारातून ट्म्प सरकारनं माघार घेतल्यामुळे भारतावर काही विपरीत परिणाम होणार नाही असं पर्यावरण सचिव सी के मिश्रा यांनी म्हटलं आहे

जागतिक माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते माहिती अधिकार हे अमोघ शस्त्र असून याचा उपयोग समाजातलं द्ख दैन्य आणि वेदना द्र करण्यासाठी केला पाहिजे असंही त्यांनी पुढे नमूद केलं

भारताच्या विश्वनाथन आनंद आणि इजिप्तच्या बी अमिन यांच्यातला सामना अनिर्णित राहीला मात्र काल या स्पर्धेतल्या सातव्या सत्रात भारतानं इजिप्तपेक्षा जास्त गुण मिळवले महिलांच्या गटात भारत आणि जॉर्जियामधले सगळे सामने अनिर्णित राहीले

मात्र डेन्मार्क ख्ली बॅडमिंटन स्पर्धा आणि फ्रेंच ख्ली बॅडमिंटन स्पर्धाही या महिन्यात होत असल्यानं भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी तैपेईच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे